कोकणात मूसळधार पावसाने भातशेतीला वेग मात्र जनजीवनही विस्कळीत केंद्रीय मंत्रिमंडळ प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा अवधी आणखी पाच महिने अर्थात नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली या योजनेअंतर्गत लाभार्थी परिवारातील प्रत्यके सदस्याला पाच किलो गहू अथवा तांदूळ तसंच एक किलो चणे मोफत दिले जातात

केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीन मोफत गॅस सिलेंडर्स घेण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे

या आधी ही मुदत जून महिन्यापर्यंतच होती प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी स्थलांतरित आणि गरिबांसाठी भाडेतत्वावर गृहसंक्लं उभारण्यासाठी एक उपयोजना तयार करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे

केंद्रीय मंत्रिमंडळाने काल एका नव्या कृषी पायाभूत सुविधा निधीलाही मान्यता दिली या योजने अंतर्गत पिक उत्पादनानंतर त्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी कराव्या लागणाऱ्या योजनांसाठी माध्यम आणि दीर्घकालीन कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे या योजने अंतर्गत बँका वित्तीय संस्था कृषी उत्पादन संघटना स्वयं सहायता गट तसंच स्टार्ट अपच्या माध्यमातून कर्जाच्या रुपात एक लाख कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील

सरकारतर्फे मालक तसंच कर्मचारी दोघांनाही हे अंशदान देण्यात येणार आहे सार्वजनिक क्षेत्रातील तीन विमा कंपन्यांमध्ये भांडवल ग्रंतवण्यास मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे

राज्य मंत्रिमंडळ निर्णय राज्यात केंद्र शासन प्रणित जल जीवन मिशन राबवण्याला राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली जल जीवन मिशनसाठी राज्य पाणी आणि स्वच्छता मोहीम कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम करणार आहे

मात्र मंजूरी देण्यात आलेल्या प्रगतीपथावरील आणि अपूर्ण पाणीपूरवठा योजनांची कामं पूर्ण करण्याकरता या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे

कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचं नाव आता कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग करण्यात आलं आहे

रमण गंगाखेडकर कोरोना संसर्गामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे

नाशिक राज्यात कोरोना चाचण्यांचं प्रमाण तातडीने वाढवण्याची गरज आहे मात्र मुंबईत महापालिकेने आता नागरीकांना स्वतच गरजेनुसार चाचण्या करण्याचे आदेश देऊन नागरीकांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल नाशिकमध्ये केला कोरोनाबाबत स्थितीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी काल नाशिकचा दौरा केला त्यांनतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य शासनं अपेक्षीत काम करत नसल्याची टीका केली

लष्कराच्या सहाव्या मराठा बटालियनतर्फे गुर्रेजच्या कजलवान या गावी हे मंदिर उभारण्यात आलं आहे ऐकूया त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून भारतीय लष्करातील मराठा बटालियनचे जवान पुण्यात आल्यावर दरवेळी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जात होते आणि त्यातूनच काश्मीर सीमेवर या गणेशाच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्याची योजना आकाराला येऊ लागली त्यासाठी कर्नल विनोद पाटील यांनी पुढाकार घेतला आणि काश्मीरच्या गूर्रेज भागात मंदिर उभारणीला प्रारंभ झाला

स्थानिक चीड जातीच्या लाकडाचा मंदिर सुशोभीकरणासाठी वापर करण्यात आला आहे

आकाशवाणी बात्मांसाठी पुण्याहून विनायक सोमणी वाशिम महिला आणि बाल विकास विभागाच्या अंतर्गत असलेली सर्व जिल्हास्तरीय कार्यालयं एकाच छताखाली आणून या विभागासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ एकाच ठिकाणी देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला आणि बाल विकास भवन उभारणीसाठी प्रयत्नशील असल्याचं मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने पंचनामे करायला सुरुवात केली आहे

म्हाडाने घेतलेल्या या निर्णयाबाबतची माहिती संबंधित बँकेलाही देण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन म्हाडातर्फे करण्यात आलं आहे सिंधदर्ग सिंधुदूर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सूरू असलेल्या पावसामूळे जनजीवन विस्कळीत झालं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून सिंधुद्र्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे

संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे जिल्ह्यात काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यान वाहतूक ठप्प झाल्याच्या घटना घडल्या नदी ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत कुडाळ तालुक्यात कसाल इथं ओहळाचं पाणी घरात शिरल्यानं घरात अडकलेल्या तिघांची ग्रामस्थांच्या सहकार्यान सुटका करण्यात आली झाड उन्मळून रस्त्यावर पडल्यानं काही ठिकाणी वाहतूक ठप्प झालीय दरम्यान तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यान धरणाच्या साठ्यात वेगान वाढ होत आहे धरणातल्या पाण्याची पातळी नियंत्रीत ठेवण्याच्या दृष्टीन धरणात येणार अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीन पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे त्यामळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या पावसानं भातशेतीला वेग आला आहे पण काही ठिकाणी मोठं नुकसानही झाल आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे शेतीभातीच्या कामांना वेग आला पण याच पावसानं काही ठिकाणी मोठ नुकसानही केलं जगबुडी नारंगी वाशिष्ठी गडनदी काजळी अर्जुना या साऱ्याच नद्यांना पूर आला आहे खेड चिपळूण आणि राजापूर शहर पुराच्या भीतीच्या छायेखाली आहे किनाऱ्यावरच्या गावांना समुद्राच्या उधाणाचा फटका बसला आहे

त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे भातशेतीला पाणी आवश्यक असलं तरी गेल्या दोन दिवसांपासून होणाऱ्या अतिवृष्टीमूळे भातशेती पाण्याखाली गेली आहे दरडी कोसळणं विजेचे खांब वाकणं झाडं उन्मळून पडणं अशा घटनांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक बंद पडत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोन्दकर रत्नागिरी

लातर लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विषयाचे प्राध्यापक डॉ

पाऊस नाशिक अमरावती नाशिक शहरात सुरू असलेल्या पावसामुळे भद्रकाली परीसरातील एक जुने दुमजली घर कोसळून एकाचा मृत्यू झाला

अमरावती जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील पूर्णा नगर इथ एकशे तीन वर्ष जुन्या तीन मजली इमारतीचा पुढचा भाग काल कोसळला यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला

शोले या चित्रपटातील सुरमा भोपाली ही त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली

किनारपट्टीवर जोराने वारे वाहण्याचा देखील अंदाज आहे आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यासाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार